ते काल ठाण्यात बोलत होते आपण ज्या गोष्टी सुरु केल्या आहेत त्या पुन्हा बंद होणार नाहीत याची दक्षता घेतली असून शहरी भाग आणि ग्रामीण भागात महत्वाच्या गोष्टी उघडायला परवानगी दिली आहे मात्र एखादी गोष्ट सुरु करायची असेल तर त्याची पूर्ण खातरजमा केल्यानंतरच प्रढील निर्णय घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यात आंतरजिल्हा प्रवासासाठी खाजगी वाहनांना ई पास बंधनकारक राहणार आहे असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी ड्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली मिशन बिगेन अगेन अंतर्गत जारी असलेली नियमावली पुढील सूचना जाहीर होईपर्यंत कायम असेल असंही देशमुख यांनी म्हटलं आहे रायगड जिल्ह्यात महाड इमारत दुर्घटना प्रकरणी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी द्ख व्यक्त केलं आहे नायडू यांनी एका ड्विटमध्ये या दुर्घटनेतल्या जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या द्र्घटनेबद्दल दःख व्यक्त केलं आहे या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत दरम्यान या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक वास्त्विषारद आदी पाच जणांविरोधात महाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे यापैकी एक जण फरार झाला आहे ज्येष्ठा गौरी अर्थात महालक्ष्मी पूजनाच्या सणाला आजपासून प्रारंभ होत आहे आज दपारनंतर घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन होऊन प्रतिष्ठापना केली जाईल उद्या गौरी प्रजनाच्या पार्श्वभूमीवर आज बाजारात भाज्या तसंच विविध प्रजा साहित्य खरेदीसाठी महिलांची वर्दळ दिसत आहे नागरिकांनी कोविड प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करून उत्सव साजरे करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे सांगली जिल्ह्यातल्या विड्याच्या पानाचे दर घसरले असून पान उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सातत्याने बाजारपेठा बंद असल्यामुळे नागवेलीच्या पानांची मागणी प्रचंड कमी झाली त्यामुळे व्यापाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे

व्हिडिओकॉन उद्योग समूहातल्या कामगारांच्या मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेनं पुकारलेल्या साखळी उपोषणाला आज एक वर्ष पूर्ण झालं मात्र कामगारांच्या मागण्या अद्यापही मान्य झालेल्या नाहीत या कामगारांनी आज औरंगाबाद शहरातल्या अनेक चौकात हातात फलक घेऊन याचा निषेध केला दरम्यान संघटनेच्या नेत्यांची आज दुपारी मुंबईत यासंदर्भात कामगार राज्य मंत्री बच्चु कडू यांच्यासोबत बैठक होणार असल्याच संघटनेकडून कळवण्यात आलं आहे